मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कामांचा तालुकानिहाय आढावा घेतला जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून जिल्हा परिषदेमार्फत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे

सर्वोच्च न्यायालयानं हे निर्देश देतानाच त्यांना किंमत तसंच तांत्रिक तपशील याची माहिती नको असल्याचंही स्पष्ट केलं आहे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती एस

कौल के

जोसेफ यांनी या प्रकरणी दाखल याचिके प्रकरणी हे निर्देश दिले आहेत

नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय अंमलबजावणी समितीच्या उच्च स्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला केवळ भारतातच नव्हे तर जगात विविध भागांमध्ये नानक यांची जयंती साजरी केली जाईल असं सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं त्यासाठी सरकारनं हे वर्ष सार्वत्रिक बंधुभाव वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहितीही त्यांनी दिली

असं आरोग्यमंत्री जे

नड्डा यांनी सांगितलं

सरकार नागरीकांना उत्कृष्ट आरोग्य देखाभाल सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचं नड्डा यांनी सांगितलं

रोजगार निर्मितीत या क्षेत्राचा मोठा वाटा असल्याचं पोलाद मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांनी परीषदेच्या उद्घाटनपर भाषणात सांगितलं अद्यावत यंत्र सामग्रीचा आणि उपग्रहावर आधारीत नकाशे यांचा वापर खनिज धातू क्षेत्रात सरकारनं मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्याचं सिंग यांनी सांगितलं

दूर्ग जिल्ह्यातील भारतीय स्टील प्राधीकरणाच्या या प्रकल्पामध्ये वायूवाहिनीचा स्फोटहोऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता अकरा झाली आहे

सामाजिक संपर्क साधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या गुगल प्लस मधली पाच लाखाहून अधिक खात्या विषयीची माहिती अन्य विकासकांनी लांबवल्याची घटना उघडकीला आल्यानं ते बंद करण्यात येणार असल्याचं गुगलनं म्हटलं आहे ही घोषणा गुगलचे उपाध्यक्ष बेन स्मीथ यांनी ब्लॉगवर जाहिर केली आहे या खात्यावरील माहिती कोणाची होती हे मात्र सांगता येणार नाही असंही ते म्हणाले

भारतानं काल जपानविरुद्धच्या लढतीत एक शून्य असा विजय नोंदवून स्पर्धेतील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे भारतानं त्या आधी यजमान मलेशियाला दोन एकनं आणि न्यूझीलंड विरुद्ध सात एकने दणदणीत विजय मिळवला आहे जकार्ता पॅरा ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत काल भारतानं तीन सुवर्ण तीन रौप्य आणि पाच कास्य पदकं जिंकली आहेत

अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे मानवतेच्या सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल सपकाळ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे

ही बस रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला येऊन धडकल्यामुळं हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं

देवीच्या मंदिरात आज सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने तोफेची सलामी देत घटस्थापना करण्यात आली श्रीपूजक मुनीश्वर परिवाराच्या हातून घटस्थापना करण्यात आली यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते विधिवत शासकीय पूजा करण्यात आली